काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणाच्या निर्णयाला विलंबासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला काँग्रेसचे वकील या खटल्याचा निकाल लागण्यासाठी अडथळे निर्माण करत आहेत असं त्यांनी सांगितलं पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी तळांवर केलेली सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी कारवाई अतिशय जोखमीची मात्र देशहितासाठी गरजेची होती

मात्र या लक्ष्यभेदी कारवाई संदर्भातही विरोधी पक्षांनी प्रश्न निर्माण करणं निराशाजनक असल्याचं पंतप्रधान म्हणाले

यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ आणि अपंग कल्याणासाठी सुरु असलेल्या महाराष्ट राज्य अपंग आर्थिक आणि विकास महामंडळाचा समावेश आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली राज्याच्या पर्यटन प्रसिद्धीसाठी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमांना पर्यटन विभागाअंतर्गत प्रायोजकत्व देणारी योजनाही या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आयोजित अशासकीय कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्यासाठी नव्या धोरणाच्या प्रस्तावाला काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या योजनेमुळे लाभार्थ्यांना सहकारी बँकांमधूनही कर्ज घेता येणार आहे

कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडं पाठवणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल मंत्रालयात पणन मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन एक निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते कांद्यासाठी शासनानं अनुदान जाहीर केलं असून बंद ठेवण्यात आलेल्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल असंही देशमुख यांनी सांगितलं निवडणूक रोखे विक्रीच्या सातव्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली

कोरेगाव भीमा लढ्याच्या दोनशे एकव्या विजय दिनानिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं आलेल्या भीमसैनिकांनी ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना दिली या ठिकाणी विशेष अभिवादन सभाही घेण्यात आली ग्रहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या विजयस्तंभाला अभिवादन केलं केसरकर यांनी वढू बुद्रुक इथं जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं गेल्यावर्षी इथं झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वस्तू आणि सेवा कर जीएसटीचे कमी केलेले दर कालपासून लागू झाले

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

श्वसनाच्या त्रासामुळे आजारी असलेले खान यांच्यावर सुमारे सतरा आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते

सुमारे तीनशे चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या तर धरमवीर कुली अमर अकबर अँथोनी मुकद्दर का सिकंदर लावारिस आदी अडीचशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लिहिले कादरखान यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून सहज अभिनय आणि संवाद लेखनानं हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविणारा कलाकार हरपला अशा शब्दात त्यांनी कादरखान यांना श्रद्धांजली अर्पण केली

राज्यातल्या बहतांशी नगरपरिषदांच्या कामकाजावर या संपाचा परिणाम जाणवला

परभणी जिल्ह्यातल्याही सर्व नगर परीषदांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत या दरम्यान अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणीप्रवठा आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही आजपासून या संपात सहभागी होणार असल्याचं राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे सचिव केशव कानपुडे यांनी सांगितलं

यामध्ये दोन हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते

यापुढे एकही रुग्ण दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय घेणार आहे अशी माहिती या रुग्णालयाचे कार्यकारी संचालक रमेश कराड यांनी दिली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं ईव्हीएम आणि मतदान पडताळणी यंत्र व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन यासंदर्भातल्या शंकांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्तांनी टंचाईसदृश परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे काल सर्वात कमी चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर इथं नोंदवलं गेलं नाशिक सहा पूर्णांक दोन परभणी सात पूर्णांक पाच औरंगाबाद आठ पूर्णांक चार तर उस्मानाबाद इथं दहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली